मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला परीक्षार्थीच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातली कोरोना स्थिती लक्षात धेऊन या परीक्षेच्या नव्या तारखा एमपीएससी जाहीर करेलं अस ते म्हणाले ही परीक्षा पुढं ढकलल्यानं परीक्षार्थी उमेदवारांचं कोणतंही नुकसान होणार नाही तसंच परीक्षा फॉर्म भरतांनाचं त्यांचं वय गृहित धरलं जाणार असल्यानं वयाचीही अडचण येणार नसल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं बैठकीला ज्येष्ठ मंत्र्यांबरोबरच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसंच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे त्यानुसार परिस्थीतीचा आढावा घेऊन तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं ट्विट त्यांनी केलं आहे

जिल्ह्यात या आजारानं पाच रुग्णांचा बळी घेतला आहे

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाबाधितांची विक्रमी नोंद झाली

पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये ब्रिटनला नवी ओळख मिळवून देण्यासाठी प्रिन्स फिलिप यांनी राणीला मोलाची साथ दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रिन्स फिलिप यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात काल संध्याकाळी लागलेली आग आटोक्यात आणताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाले आहेत या वनात आग लागल्याचं दिसताच वनकर्मचारी अधिकारी आणि हंगामी मजूर ती आग आटोक्यात आणण्याचं काम करत होते

त्यात तीन मजूरांचा मृत्यू झाला जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत

जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे राज्याला लागेल तेवढी लस केंद्र सरकार देणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे आठवले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली

त्यांचा योग्य वापर करावा तोपर्यंत केंद्र सरकार आणखी डोसचा पुरवठा लवकरच करणार आहे असं हर्षवर्धन यांनी सांगितल्याचं या पत्रकात म्हटलं आहे राज्य सरकारनं केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये असंही आठवले यांनी म्हटलं आहे

या मात्रा पुणे मुंबई सातारा सांगली पनवेल यासारख्या ठिकाणी पुरवण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डी एन पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

कोरोना साथीची दुसरी लाट सुरू असून यापासून वाचण्यासाठी सर्वांनी कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचं पालन करावं असं आवाहन डियन मेडिकल असोसिएशन चे माजी राष्टीय अध्यक्ष डॉ

देशात रेल्वे सेवा बंद करण्याचा किंवा गाड्या कमी करण्यांचा कोणताही विचार नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रात रेल्वे वाहतूक थांबवण्याची किंवा गाड्या कमी करण्याची विनंती राज्य सरकारकडून आलेली नाही असं रेल्वे मंडळांचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी आज नवी दिल्ली श्विं बातमीदारांना सांगितलं येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे यावेळी मेघर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा तसंच गारपीट होण्याचा अंदाजही वेधशाळेनं व्यक्त केला आहे